दहावीचा निकाल उद्या ऑनलाईन जाहीर होणार द्बार पेरणी टाळण्यासाठी कृषी विभागाच्या मार्गदर्शक सूचनांन्सारच पेरणी करा असं आवाहन म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे म्ंबईत आज खरीप हंगाम आढावा बैठकीनंतर ते वार्ताहरपरिषदेत बोलत होते खरिपाचं नियोजन करण्याच्या दृष्टीनं हवामान विभागानं या बैठकीत सादरीकरण केलं शेतकऱ्यांनी पेरण्या लवकर करू नयेत यांसारखी माहिती देणारे संदेश शेतकऱ्यांना पाठवले जात आहेत गेल्या तीन दिवसात पाच कोटी शेतकऱ्यांना हे संदेश पाठवल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कृषी क्षेत्रातली ग्रंतवणूक गेल्या पाच वर्षात चार पटीनं वाढल्याचं सांगत जलय्क्त शिवार आणि प्रवाही सिंचन निर्माण केल्यामूळे उत्पादकता वाढली आहे असं म्ख्यमंत्री या वार्ताहर परिषदेत म्हणाले राज्याच्या विधान कार्यमंत्री पदाचा कार्यभार विनोद तावडे तर अन्न आणि प्रवठा मंत्रालयाचा कार्यभार जयकमार रावल यांच्याकडे दिल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते ही दोन्ही मंत्रिपदं गिरीष बापट यांच्याकडे होती मात्र गिरीश बापट लोकसभेवर निवडून गेल्याम्ळे या मंत्रिपदांचा कार्यभार तावडे आणि रावल यांच्याकडे देण्यात आला

प्णे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांची निय्क्ती करण्यात आली आहे यापूर्वी गिरीश बापट हे प्ण्याचे तर चंद्रकांत पाटील हे जळगावच्या पालकमंत्रीपदी होते म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काँग्रेस पक्ष फोडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे मुंबईत आज काँग्रेस नेत्यांची बैठक झाली या बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते काँग्रेस पक्षाचे आमदार फोडण्यासाठी मुख्यमंत्री प्रचंड खटाटोप करत आहेत मात्र आता कोणीही पक्ष सोडेल असं वाटत नाही असं चव्हाण यांनी सांगितलं लोकसभा निवडण्कीत चांगलं यश मिळालं म्हणून भारतीय जनता पक्षानं हरळून जाण्याची गरज नाही या सरकारवर लोक नाराज आहेत ही वस्त्स्थिती आहे लोकसभा आणि विधानसभा निवडण्कीचे निकाल वेगवेगळे असू शकतात हे यापूर्वी अनेकदा सिद्ध झालं आहे आणि विधानसभा निवडण्कीतही तेच दिसून येईल असा विश्वास अशोक चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला

जिल्हा प्रशासनाकडुन जागा निश्चित झाल्यानंतर या रुग्णालयाच्या बांधकामाला सुरुवात केली जाईल असं खोतकर म्हणाले

कैद्रिय मंत्रिमंडळाच्या समित्यांमधे सरकारनं बदल केले आहेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांना जास्तीत जास्त समित्यांमधे स्थान दिलं आहे परवा सरकारनं आठ मंत्रिमंडळ समित्यांचं पूनर्गठन केलं होतं त्यातल्या दोन समित्यांवर राजनाथ सिंग होते

त्यामुळे आता आर्थिक व्यवहार गृंतवणूक आणि वृदधी तसंच रोजगार आणि कौशल्य विकास या सहा समित्यांमधे राजनाथ सिंग यांना स्थान मिळालं आहे इंडिया रेटींग अँड रिसर्च या देशातील मान्यताप्राप्त संस्थेच्या वतीनं नवी म्ंबई महानगरपालिकेला डबल ए प्लस स्टेबल हे पतमानांकन यावर्षीही जाहीर झालं असून असं मानांकन सलग पाचव्या वर्षी मिळवणारी नवी मुंबई ही देशातील एकमेव महानगरपालिका आहे रूग्णालय स्विधांची पूर्तता डिजिटल क्लासरूम संकल्पनेसह शैक्षणिक स्विधा आणि गृणवत्ता विकास अडथळाविरहित पदपथ रस्ते विविध समारंभांसाठी सभागृह उपलब्धता सायकल ट्रॅक निर्मिती स्मृतीवन संकल्पना अशी नानाविध विकासकामांची प्राधान्य लक्षात घेऊन पूर्तता करण्यात आलेली आहे

ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते

मात्र भाजपा सरकार येताच पर्यावरण आणि विकासाचा तोल सांभाळत विकासकामांना गती मिळाली असं ते म्हणाले

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांची भेट घेतली

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणमंडळानं मार्च महिन्यात घेतलेल्या इयता दहावी परीक्षेचा निकाल उदया जाहीर होणार आहे

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले इगतपूरी रस्त्यावर इंदोरी फाटा इथं आमदार वैभव पिचड यांच्या नेतृत्वाखाली आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं निळवंडे धरणाचं पाणी अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी राखीव करण्यात यावं काळेवाडी खिळपाट पाझर तलावाचं काम पूर्ण करावं आणि भूमिगत कालवे करावेत या मागणीसाठी पिचड यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्पग्रस्त आणि कालवेग्रस्त शेतकऱ्यांनी हे आंदोलन केलं

येत्या दोन दिवसात राज्यात तूरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे याच काळ मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात त्रळक ठिकाणी मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा वाहील तर विदर्भात आणि मराठवाड्यात उष्णतेची तीव्र लाट येईल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे